कोणतीही प्रतिभा एखाद्या विशिष्ट समुदाय किंवा क्षेत्राशी निगडीत नसून ती केवळ प्रतिभा असते असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते आज मध्यप्रदेश इथं राज्यस्तरीय जनजातीय संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते आदिवासी समुदायाच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नसल्याचंही राष्ट्रपती यांनी यावेळी सांगितलं सुशासन म्हटलं की दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव समोर येत असून अटलजी यांच्या विचारानुसार जनजातीय मंत्रालय लोकांच्या उद्धारासाठी कार्य करत असल्याचा विश्वास कोविंद यांनी यावेळी व्यक्त केला देशातील सर्व वयोगटातील लोक तंदुरुस्त राहिल्यास राष्ट्र मजबूत बनेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

या जनौषधी केंद्रांवर गर्भवती महिलांसाठी आवश्यक पोषक घटक उपलब्ध करून देण्यात आले असून अनेक केंद्र महिलांकडून चालवली जात असल्यानं या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला बळ मिळत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

येत्या काळात आयुष औषधंदेखील या केंद्रात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग इथं देशातलं साडेसात हजारावं जनौषधी केंद्र देशाला समर्पित करण्यात आलं यावेळी मोदी यांनी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांसोबत देखील संवाद साधला या केंद्रांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले दर्जेदार औषधं परवडणाऱ्या किंमतीत देण्याचा प्रयत्न जनौषधी केंद्रांद्वारे केला जातो एकंदर साडे सात हजार जनौषधी केंद्रांद्वारे देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे

मार्च महिन्याचा पहिला आठवडा देशभरात जनौषधी आठवडा म्हणून साजरा केला जातो

देशभरातील डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक अर्थात सामान्य औषधे लिहून द्यावीत यासाठी चळवळ सुरु करणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज महाराष्ट्रात पुणे इथं केली जनौषधी दिनानिमित्त जावडेकर यांनी आज पुण्याच्या कोथरूड परिसरातील जनौषधी केंद्राला भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाचाही त्यांनी या केंद्रात बसून लाभ घेतला या केंद्राच्या संचालकांबरोबरच केंद्राशी संलग्न वैद्यकीय व्यावसायिकही यावेळी उपस्थित होते अनेक चळवळींचे केंद्र राहिलेल्या पुण्यातूनच जेनेरिक औषधांची चळवळही आपण स्रु करणार असून त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची भेट घेणार असल्याचं जावडेकर म्हणाले काही दुर्धर किंवा गुंतागुंतीचे आजार वगळता अन्य सामान्य आजारांवर डॉक्टरांनी जेनेरिक औषधच लिहून द्यावीत त्याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांनाच होईल असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं याप्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले मध्यम वर्गाला औषध आणि दवाखान्याचा खर्च खूप होतो तो कमी व्हावा म्हणून मोदी सरकारनी एक सर्वंकष नीती आखली आहे

माझं सगळ्या डॉक्टरांना सुद्धा अपील आहे की काही कॉम्प्लिकेटेड केसेस जिथे कॉम्प्लिकेटेड दावा आणि फॉर्मुलेशन्स लागतात ती वगळता बाकी सर्वसामान्य आजारांसाठी जिथे जनरिक मेडिसिन सगळ्यात प्रभावी ठरतात त्या ठिकाणी जनरिक मेडिसिन चाच यांनी पुरस्कार करावा या संबंधात मी त्यांना पत्र हि लिहिणार आहे जनतेचा आरोग्यावर चा खर्च कमी व्हावा या साठी चाललेल्या मिशन चा हा भाग आहे

जिथे सगळ्या प्रकारच्या टेस्ट मोफत व्हायला लागले आहेत त्याच जोडीला तिथे योगा आणि अन्य आरोग्य विषयक प्रशिक्षण दिलं जात याच्या जोडीला हृदयाचे ऑपरेशन करताना स्टेन लावावे लागले वा गुडघे बदलावे लागले तर त्याचे दर सुद्धा खूप कमी केलेले आहेत त्यामुळे सर्वंकष स्वस्त आरोग्य योजना लोकांना मिळावी आणि लोकांच आरोग्य नीट राहाव त्यांचा फार अधिक खर्च होऊ नये यासाठी मोदी सरकार प्रतिज्ञाबद्ध आहे देशभरातील उपचाराधीन कोरोना बाधितांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट सुरू झाली आहे यासाठी प्रामुख्यानं महाराष्ट्रातील मोठी वाढ कारणीभूत असल्याचं आरोग्य विभागानं आज सकाळी प्रसिद्धीला दिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होतं

उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांपैकी महाराष्ट्रातली संख्या सातत्याने वाढते आहे तर केरळमधली घटते आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर आहेत या भेटीदरम्यान शहा यांनी सुचिंद्रम मंदिरात पूजा अर्चा करून विजय संकल्प महासंपर्क अभियानाची सुरवात केली या अभियानात ते घरोघरी जावून प्रचार करणार आहेत त्याचबरोबर कन्याकुमारीमधील रॅलीसह इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले तसच तिरुअनंतपुरममध्ये ते बेलूर मठाला भेट देवून तिथे पूजा केली शांघुमुखम इथं भाजपच्या केरळ विजय यात्रेची सांगता करणार आहेत त्याचबरोबर पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीतदेखील आयोजित करण्यात आली आहे स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज बाझल इथं भारताच्या पी व्ही सिंधूची लढत रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरिन हिच्याशी होणार आहे दोन वर्षानंतर दोघी आमने सामने येत आहेत

नमस्कार